मानवतच्या ऊर्जाविषयक गरजा पूर्ण करण्यासाठी तत्त्वआणि वायूसाठी पारदर्शक आणि लवचिक बाजारपठीकडक्रिण्याच्या गरजत्त्व त्यांनी भर दिला देशात नील ज्योत क्रांती उदयाला येत असल्याचं प्रतिपादन त्यांनी केलं

नागपूर मध्यवर्ती कारागृहात ठेवलेल्या हनिफची प्रकृती बिघडल्यामुळं त्याला शनिवारी रुग्णालयात हलवण्यात आलं होतं प्राथमिक लक्षणानुसार त्याला हृदयविकाराचा झटका आल्याचं सांगितलं जातं

या प्रकरणी सय्यद त्याची पत्नी फेहमिदा आणि अश्रत अंसारी या तिघांना फाशीची शिक्षा ठोठवण्यात आली आहे पत्रकार हा समाजाचा तिसरा डोळा आह अमाज पत्रकारांकडेक्विर मोठ्या अपक्षक्षपाहत असतो

वाशिम इथं महाराष्ट्र श्रमिक पत्रकार संघ आणि वाशिम जिल्हा श्रमिक पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने काल पत्रकारांसाठी एकदिवशीय कार्यशाळा घण्यात आली

एकात्मिक मानवतावादाविषयी दिनदयाळजींच्या विचारानी अनेकांना प्रेरणा दिली देशभक्त कार्यकर्त्यांची एक मोठी फळी घडवण्यात त्यांचा महत्वाचा वाटा होता असं मोदी यांनी आपल्या ट्वीटर संदेशात म्हटलं आहे राजकारणात पारदर्शकता आणि शुचिता यावी याकरता त्यांच्या पुण्यतिथी निमित्त भाजपा समर्पण दिवस अभियानाची सुरुवात करणार आहे

राष्ट्रपति रामनाथ कोविंद यांच्या वतीनत्यांच्या एडीसीनं पुष्पांजली वाहिली

निजामाच्या विरोधात आंदोलन छेडून मराठवाडा मुक्तीसंग्रामात ते सहभागी होते रजाकाराच्या जुलमी राजवटी विरोधात तसंच धर्मद्वा जातीद्वा द्वर सारून समता आणि बंधुता प्रस्थापित करण्यासाठी ते कार्यरत होत मिंपरी चिंचवड इथल्या मराठवाडा चॅरीट्छ्स ट्रस्टचा जिवन गौरव पुरस्कार त्यांना दघ्यात आला होता आज दूपारी गुंजोटी यध्यव्यिंच्या पार्थिवावर अंत्यसंकार करण्यात येत आहत्त बीड जिल्ह्यात श्री क्षद्वकपिलधार इथंश्रीसंत शिरोमणी मन्मथ स्वामींचा जन्मोत्सव सोहळा काल साजरा झाला

या अभियानाअंतर्गत रोहा वट्वि भात लावणी यंत्र सर्व प्रकारच प्लॉटर ब्रशकटर यासारख्या मान्यताप्राप्त यादीतील अवजारं घघ्रिकरिता अनुदान दिलं जाईल